ते आज संध्याकाळी कोबे इथं जपानमधल्या भारतीय सम्दायाशी बोलत होते

परिषदेसाठी आलेल्या भारतीय शिष्टमंडळाचं जपानमध्ये उत्साहपूर्ण स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी यावेळी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली या बैठकीत उभय देशांनी परस्पर हिताच्या म्द्यांवर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांनी वार्ताहर परिषदेत दिली जागतिक अर्थव्यवस्थेकडे विशेष लक्ष प्रवण्याची गरज मोदी यांनी या बैठकीत व्यक्त केली

प्रशांत भारतीय क्षेत्राविषयी आसिआन म्हणजे आग्नेय आशियाई देशांच्या संघटनेच्या दृष्टिकोनाचं भारतानं स्वागत केलं आहे याविषयी भारताच्या विचारांशी तो ृष्टिकोन अनेक बाबतींत मिळताज्ळता असल्याचंही म्हटलं आहे प्रशांत भारतीय क्षेत्राविषयीच्या विचारांची आसिआन भागीदारांशी देवाणघेवाण करायला भारत उत्सुक असल्याचं परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते रवीशक्मार यांनी म्हटलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज श्रीनगरमधे उच्च स्तरीय बैठक घेऊन जम्मू आणि काश्मीरमधल्या कायदा स्व्यवस्थेचा आढावा घेतला राज्यपाल सत्यपाल मलिक केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा तसंच विविध स्रक्षा आणि ग्प्तचर संस्थांचे वरीष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते

तत्पूर्वी आज सकाळी शहा यांनी शहीद पोलिस निरीक्षक अर्षद खान यांच्या क्ट्ंबियांची भेट घेतली हवामान बदलाच्या प्रश्नाबाबत आपण विकसित देशांच्या दडपणाला बळी पडणार नाही असं केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज राज्यसभेत सांगितलं

ते बदलात्या हवामाना संदर्भात सरकारच्या उपाययोजना याबाबत मांडण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलत होते केंद्र सरकार एक देश एक शिधापत्रिका संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेनं काम करत आहे असं कैंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरणमंत्री राम विलास पासवान यांनी सांगितलं अन्न स्रक्षेच्या म्द्याबाबत चर्चा करण्यासाठी नवी दिल्ली इथं राज्यांचे अन्न सचिव आणि संबंधित सरकारी अधिका यांच्या बैठकीत आज ते बोलत होते संपूर्ण देशात एकच शिधापत्रिका वापरुन वितरण प्रणालीद्वारे जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळू शकल्या तर ते सर्वांनाच विशेषतः स्थलांतरीतांना उपय्क्त ठरेल असं ते म्हणाले सौर आणि पवनऊर्जा विकासक आणि सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसंच राष्ट्रीय औष्णिक वीज महामंडळ यांच्यातला वाद मिटवण्याकरता सरकारनं एक तंटा निवारण समिती स्थापन केली आहे ऊर्जा आणि नव अपारंपारिक ऊर्जा मंत्री आर

फारुकी माजी कोळसा सचीव अनिल स्वरुप आणि माजी क्रीडा सचिव ए

मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाच्या संवैधानिकतेवर आज म्ंबई उच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं

या निर्णयाला आव्हान देणा या याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत त्यांच्या स्नावणी दरम्यान न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठानं सामाजिक आणि शैक्षणिकृष्टया मागास वर्गासाठी वेगळा गट करुन आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असं स्पष्ट केलं

राज्यसभैत प्रवणी मागण्यांवर उतर देताना मन्ष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली हा एक महत्वाचा विषय असून त्यावर मंत्रालयानं गेली चार वर्ष विपूल चर्चा केली आहे असं ते म्हणाले

नीरव मोदी यानं पंजाब नॅशनल बँकेतून दोन दशलक्ष अमेरिकन डॉलरचा घोटाळा केल्याचा सक्तवस्ली संचालनालयाचा दावा आहे नीरव मोदी गेल्या मार्च महिन्यापासून लंडनच्या तुरुंगात असून त्याच्या प्रत्यापणाचे प्रयत्न सूरु आहेत

इराण मधले अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी ब्रायन हक हे फ्रान्स जर्मनी आणि ब्रिटनच्या उच्चाधिका यांबरोबर पॅरिस इथं बैठक घेणार आहेत

पर्शियन आखातातली परिस्थिती अधिक चिघळू नये याकरता इराणनं या करारातून बाहेर पडू नये असा प्रयत्न अमेरिका करत आहे

या करारातून अमेरिकेनं बाहेर पडण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तयारी सुरू केली असल्याचं वृत प्रसारमाध्यमांनी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलं होतं त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मोहम्मद बाजी यांचं आज ओदिशात नबरंगपूर जिल्हयात स्नारीसाही इथं निधन झालं

आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देणारे लक्ष्मण नायक यांच्याशी बाजी यांचा निकटचा संबंध होता

स्वातंत्र्योतर काळात बाजी यांनी सर्वोदय चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला मोहम्मद बाजी यांच्या निधनाबददल ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासह अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे

नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला